नव्या बाधितांच्या संख्येत काल फार फरक पडला नाही

एकंदर चाचण्यांमध्ये बाधित ढळण्याचं प्रमाण सातत्यानं गटतं असलं तरी ही घट फार मोठी नाही

प्लाझ्मा कोरोनाच्या संकटकाळात बाधितांचे प्राण वाचविण्यामध्ये करोनामुक्त रुग्णांनी सिंहाचा वाटा उचलला आहे गेल्या काही काळात पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात प्लाझ्मा संकलनानं साडेपाच हजारांचा टप्पा ओलांडला असून त्यातून पाच हजारांहून अधिक रुग्णांचे प्राण वाचले आहेत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून प्लाइमा थेरपीच्या परिणामकारकतेबाबत साशंकता व्यक्त झाली होती मात्र रुग्णांना फायदा होत असल्यानं प्लाझ्मा संकलन आणि वितरणात वाढ झाली आहे

पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयाची रक्तपेढी प्लाझ्मा संकलन आणि वितरणात आघाडीवर आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगरू पुणे

दसऱ्याला एकमेकांना आपट्याची पानं सोनं म्हणून देण्याची प्रथा आहे अनेकांनी अगदी निकटवर्तियांप्रती ती मर्यादितपणे पाळली

धम्मअनुयायांनी आपल्या घरीच राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांना मानवंदना अर्पण करावी असं आवाहन स्मारक समितीन केलं होत चित्रपटगह कुटुंब मित्रमैत्रिणी नातेवाइकांच्या सोबतीनं चित्रपटगृहात सिनेमाचा आनंद घेण्यास सात महिन्यांपासून मुकलेल्या चित्रपटप्रेमींना दिवाळीत हा आनंद घेता येण्याची शक्यता आहे अनलॉकच्या प्रक्रियेत राज्यातली चित्रपटगृहं खुली करण्याचे संकेत राज्य सरकारकडून मिळाल्यानंतर या चित्रपटगृहांमध्ये पूर्व तयारी सुरू झाली आहे

देशातील एकपडदा आणि बहपडदा चित्रपटगुह सुरू करण्यास केंद्र सरकारनम परवानगी दिल्यानंतर दिल्ली आणि काही ठिकाणची चित्रपटगृहंर सुरू झाली आहेत राज्यातील चित्रपटगृहं सुरू करायची की नाही हा अधिकार त्या त्या राज्य सरकारांना देण्यात आला आहे राज्यातील्या थिएटर व्यावसायिकांशी मृख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केल्यानंतर चित्रपटगृह सुरू करण्याचे संकेत मिळाल्यानं आता थिएटर व्यावसायिकांकडून पूर्वतयारी सुरू झाली आहे केंद्र सरकारनं आखून दिलेली नियमावली तसंच राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अतिरिक्त सूचना या आधारे ही चित्रपटगृह सुरू होऊ शकतात आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून अमृता प्रकाश

वाढत्या संसर्गाच्या काळात खासगी रूग्णालयांकडून अत्यवस्थ बाधितांना थेट ससून रूग्णालयात पाठवलं जात होतं तो ससूनमध्ये पोहचेपर्यंत खूप उशीर होत असल्याची द्रसरी बाजू आता उजेडात येत आहे कारवाई मंबई पर्व मुंबईत सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदारपणे विनामास्क फिरणाऱ्यांवरची कारवाई मुंबई महापालिकेनं अधिक तीव्र केली आहे

बडतर्फ बलडाणा ब्रुलडाण्यातल्या कोवीड समर्पीत रुग्णालयातलया कक्षसेवकानं रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी रुग्णाच्या नातेवाईकाकडून दहा हजार रुपये घेतल्याप्रकणी त्याला बडतर्फ करण्यात आलं आहे याबाबत तक्रार आल्यानंतर पाच सदस्यांची समिती नियूक्त करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे कक्षसेवक सागर जाधव याला बडतर्फ करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नीतीन तडस यांनी काल आकाशवाणी शी बोलताना दिली परवाने रद्द नाशिक कोरोना काळात राज्य शासनानं गोरगरीब नागरिकांना धान्य उपलब्ध करून दिलं असलं तरी अनेक रेशन द्कानदारांनी त्याचा गैरफायदा घेतला अशा तेवीस द्कानदारांचे परवाने नाशिकच्या नागरी पुरवठा विभागानं रद्द केले आहेत

आकाशवाणी पुणे केंद्रावरच कोरोंना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं पण कोरोंना विरुद्ध कहा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वछता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार